सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं यासंदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान हे निर्देश दिले मतभेद हे लोकशाही पद्धतीत सेफ्टी व्हॉल्वप्रमाणे असतात मतभेद व्यक्त झाले नाही तर स्फोट होण्याची शक्यता असते असं न्यायालयानं नमूद केलं भीमा कोरेगाव घटनेला नऊ महिने उलटून गेल्यावर केलेल्या या कारवाईवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला दरम्यान पाचजणांना अटक करतांना मानक प्रक्रियेचं पालन न केल्याच्या कारणावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकार आणि पोलिस महासंचालकांना नोटीस जारी केली आहे चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत देशातल्या अनेक शहरांमधून परवा झालेल्या या कारवाईबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची स्वतहन दखल घेत आयोगानं ही नोटीस जारी केली राज्य सरकारनं मात्र या कारवाईचं समर्थन करत नक्षलवाद्यांशी संबंधांचे पुरावे असल्याच्या आधारावरच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात या कार्यकर्त्यांना अटक केल्याचं म्हटलं आहे

चालू आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली या निर्णयाचा जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे िक्रोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अरपिंदर सिंग यानं तर महिलांच्या हेप्टॅथ्लॉन क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन हिनं सुवर्ण पदक पटकावलं

टेबल टेनिस मिश्र दुहेरीत शरत कमल आणि मणिका बात्रा या जोडीला कांस्यपदक मिळालं

याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले